प्रधानमंत्री कार्यालयाची यूट्यूब वाहिनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वाहिन्यावरुन हा कार्यक्रम प्रसारीत होणार आहे

या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला

ही मुदत आज संपणार होती हा निर्णय राज्य सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट् डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे भारतीय जैन संघटनेनं लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे दृष्काळमुक्त करण्यासाठी दत्तक घेतले आहेत या दोन्ही जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी किल्लारी इथं होणार आहे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार असतील येत्या गांधी जयंतीनिमत्त आज राज्यात गांधी शांतता परीक्षा घेण्यात येणार आहे सुमारे सहाशे कैदी आणि सातशे महाविद्यालयीन विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत सर्वोदय मंडळातर्फे गांधीजींचे विचार आणि जीवन यावर आधारित परिक्षा दरवर्षी घेतली जाते

युवराज हा वीर चोत्रानी नंतर तेरा वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेला दुसरा भारतीय आहे